यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं मुख्यमंत्र्याचं आवाहन बैठक भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे चीनी सैन्याकड्रन झालेला हल्ला आणि सरकारची भूमिका याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे जावडेकर भारताला शांतता हवी असते पण म्हणून कुणीही यावं आणि कुरापत काढावी हे चालणार नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते काल आकाशवाणीशी बोलत होते गलवान खोऱ्यातल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले याबद्दल त्यांनी द्ःख व्यक्त केलं संपूर्ण देश सैनिकांच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले खोट्या बातम्या खपवून घेतल्या जाणार नाहीत खोट्या बातम्या देणं हे प्रसार माध्यमांचं स्वातंत्र्य असू शकत नाही असं जावडेकर म्हणाले मोदी कोळसा आणि खाण क्षेत्र भांडवली गुंतवणूक आणि स्पर्धेसाठी खुलं करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी उचलण्यात आलेलं हे मोठं आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

त्याचं द्रदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर मोदी बोलत होते एकेक क्षेत्र एकेक सेवा आणि एकेक उत्पादन लक्षात घेऊन सर्वंकष विचार करून देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा हा नियोजनबद्ध प्रयत्न असल्याच मोदी म्हणाले आत्मनिर्भर होणं म्हणजेच देशातल्या साधनसामग्रीचा विकास करून आयात कमी करणं ते याद्वारे साध्य होणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

देशमख दरम्यान टाळेबंदीच्या काळात परराज्यात गेलेले मजूर पुन्हा परत येत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली

परतणाऱ्या मजूरांच्या बाबतीत तपासणी तसंच गृह विलगीकरण करून योग्य ती काळजी घेतली जात आहे अशी माहितीही देशमुख यांनी दिली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल ही माहिती दिली

राज्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही वाढत आहे

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले ऑनलाईन शिक्षण सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा सुरु करणं योग्य ठरणार नसल्याचं कारण देऊन ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचं भासवलं जात आहे मात्र ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी योग्य सुविधांअभावी या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत असून त्याऐवजी आकाशवाणी दूरदर्शन सारख्या माध्यमातून शिक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे ऑनलाईन शिक्षणासाठी किमान सुविधा असलेला स्मार्ट फोन हवा इंटरनेटचे कनेक्शन हवे आणि त्याचा नियमित वापर सुरु ठेवण्यासाठी दर महिन्याला स्वतंत्र आर्थिक तरतूद हवी याशिवाय काही मोठ्या शाळांनी तर ऑनलाईन शिक्षणासाठी वाढीव शुल्काची आकारणी सुरु केल्यानं शहरी भागातील मध्यमवर्गीयांनीही नाराजी व्यक्त केली आहे ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शहराच्या प्रतिबंधित भागातील शिक्षक आणि अन्य कर्मचा यांवर शाळेत येण्याची सक्ती होत असल्याबद्दलच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत त्यामुळंच शाळा उशिरा सुरू झाल्या तरी चालतील पण ऑनलाईन शिक्षण नको असं म्हणण्याची वेळ पालकांवर येऊ देऊ नका असं आवाहन अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांनीही व्यक्त केलं आहे दूरदर्शन आणि आकाशवाणी सारखी माध्यमे अगदी ग्रामीण भागातही घराघरात पोचली असून त्यासाठी इंटरनेट अथवा स्वतंत्र केबल कनेक्शन घेण्याचीही गरज नाही शिक्षणासाठी त्यांचा वापर व्हावा अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो स्वीकारला

प्रक्रिया उद्योग शेतमालावरील प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कृषी उद्योजकांना ग्रामीण भागात मोठी संधी आहे असं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटल आहे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात स्मार्ट अन्न प्रक्रियेचे प्रगत तंत्रज्ञान या विषयावरील ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ

विश्वनाथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

तालुका स्तरावर असे कृषी प्रक्रिया उद्योग सुरु झाले तर नुकसान कमी होऊन मालाला चांगला भाव मिळेल असंही देसाई म्हणाले थोरात राज्य सरकारसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा सकारात्मक झाली घराघरात असतात तसेच प्रश्न सरकारमध्येही असतात त्यावर चर्चेतून मार्ग निघतात असं ते म्हणाले कोकणातील निसर्ग वादळग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा झाल्याचं थोरात यांनी यावेळी सांगितलं

जगभरातील कुठल्याच न्यायालयात आजवर इतक्या मोठ्या संख्येनं खटल्यांची व्हिडीओ कोनफरसिंगच्या माध्यमातून सुनावणी झालेली नाही अस पी टी आय च्या वृत्तात म्हटल आहे

नदुरबार नंदुरबार जिल्ह्यात वादळामुळे नुकसानग्रस्तांना मदतीपोटी देण्यात येणारी रक्कम प्रशासनाकडे जमा झाली असून या मदतीचे वाटप दोन दिवसात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत पणे कोरोना बाबत पुणे महापालिकेच्या स्तरावर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या याचा खुलासा सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाकडून होत नसल्याचा निषेध करत काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काल सभात्याग केला कोरोनाच्या विषयावर सर्वसाधारण सभेत काल द्सऱ्या दिवशीही जोरदार खडाजंगी झाली कोरोनासाठी महापालिकेतर्फे सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत एवढा खर्च होऊनही रुग्ण संख्या का वाढत आहे असे प्रश्न विरोधी पक्षांतर्फे उपस्थित करण्यात आले तर शहरात कोरोनाची स्थिती चिंताजनक असताना विरोधकांनी केलेले आरोप खेदजनक आहेत असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत हरभरा खरेदी लातूर जिल्ह्य़ातील पन्नास हजारांपेक्षा अधिक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदीसाठी नोंदणी केली आहे मात्र यामध्ये आतापर्यंत जवळपास निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची अद्याप खरेदी झालेली नाही अशावेळी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्राला मुदतवाढ देवून शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात यावा अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे

कोरडवाह शेती बदलत्या हवामानानुसार कोरडवाहू शेती फायदेशीर होण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असून त्याद्वारे उत्पादनात वाढ करता येते संपूर्ण देशात आधुनिक कोरडवाहू तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे असं नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ

भास्कर यांनी परभणी इथं सांगितलं

त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी कुलगुरू डॉ

नांदेड नांदेड शहरातील एक झाड माझे अभियान या पर्यावरण संरक्षण संघटनेच्या वतीने काल शहरात पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली गेल्या वर्षीही या संघटनेनं शहरात पाच हजार वृक्ष लागवड केली होती योजना जालना जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे

टाळेबंदीच्या काळात हे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते

कालही जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत होता अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्हयातील नद्यांना पूर आले आहेत कुंडलिका नदी धोक्याच्या खुणेजवळून वाहत असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी सावध राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तूम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार